परंतु केवळ आधुनिक बनण्यापेक्षा आदर्श बनण्यासाठी झटणं आवश्यक आहे यासाठी सदाचारी बना परकीय देशांच्या भाषेचे ज्ञान घेताना मातृभाषेकडे दुर्लक्ष करू नका आपल्या मातृभूमीचा आणि मातृभाषेचा सदैव अभिमान बाळगा असं प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभात केलं यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा

नीतीन करमळकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते नदीपात्रात मेट्रोचे खांब उभारल्यामुळे नदीच्या प्ररेषेत बदल होणार आहे

याच अहवालाचा आधार घेत प्ण्यातील नदीप्रेमी कार्यकर्त्यांनी नदीपात्रातील मेट्रोचे खांब तसेच इतर अतिक्रमणे तातडीने हटवावीत अशी मागणी आज पत्रकार परिषदेद्वारे केली आहे

सद्यस्थितीत सिंहगडावर महामंडळाचं संग्रहालय आणि मर्दानी खेळांसाठी ओपन ऍम्पी थिएटरही आहे या ठिकाणी आगामी काळात राज्यातील कलाकार आणि क्रीडापट्र यांच्या विविध पथकांकड्रन मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे

त्यानंतर कोरोनामुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं आहे त्यात आता करवाढ प्रस्तावित केली आहे आधी नव्यानं समाविष्ट होणाऱ्या गावांना किमान मूलभूत सुविधा द्या मगच करवाढीचा विचार करा अशा आशयाचं पत्र विरोधी पक्षनेत्या दीपाली ध्रमाळ यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिलं आहे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभा निवडण्कीत दाखल केलेलं शपथपत्र खोटं असल्याचा दावा करणारी याचिका पुण्यातील फौजदारी न्यायालयानं फेटाळून लावली आहे अखेर सत्याचाच विजय होतो हे न्यायालयाच्या निकालाने दाखवून दिले असल्याचे मत पाटील यांनी आज या निकालानंतर बोलताना व्यक्त केलं वाहतुकीचे विविध नियम काय आहेत नियमांची चिन्हे त्या चिन्हांचा उपयोग अर्थ काय वाहने कशी आणि कुठे उभी करावीत अशा विविध प्रश्नांची उत्तरे लहान मुलांना होण्यासाठी प्णे महापालिकेच्या पथ विभागाने औंध येथील ब्रेमन चौकात चिल्ड्रेन्स ट्रॅफिक पार्क साकारले आहे

ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे हे गोरगरिबांचे आणि मध्यमवर्गीयांचे हक्काचे रुग्णालय असुन समाजातील दानशुर व्यक्ती आणि सेवाभावी संस्था यांनी ससूनला देणगी देण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन ससून सर्वोपचार रुग्णालययाचे अधिष्ठाता डॉक्टर मुरलीधर तांबे यांनी यावेळी केलं

प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या परेडमध्ये सहभागी होणारा हा एमआयटी एडीटी विद्यापीठाचा दुसरा विद्यार्थी आहे

ही स्पर्धा लोहगाव इथल्या खांदवे मैदानावर पार पडली मंगेश हांडे सामन्याचा मानकरी जयंत येवले सर्वोत्कृष्ट फलंदाज विक्रम खैया सर्वोत्कृष्ट गोलंदाज तर भूषण देशपांडेला मालिकावीर या किताबाने गौरवण्यात आलं फुरसुंगी इथल्या मैदानावर खुल्या गटाची जिल्हास्तरीय महिला प्रीमियर क्रिकेट लीग स्पर्धा सुरू आहे आज झालेल्या सामन्यात एच

सुपर नोव्हाज आणि विरा वॉरियर्स संघांनी शानदार विजय मिळविले तीन सामन्यात सुपरनोव्हाजचा दुसरा विजय ठरला तर विरा वॉरियर्सने विजयी सलामी दिली हवामान पुण्यात आज दिवसभर आकाश निरभ्र होतं

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत